गृहमंत्री शाह यांनी काल दिल्ली पोलिस आयुक्तांशी चर्चा करून या हिंसाचाराची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते पोलिस सह आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

काँग्रेसनं या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे दरम्यान मुंबई तसंच प्रण्यात या घटनेचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली

शिवसेनेच्या सुत्रांनी या बैठकीची माहिती दिली आहे

ते आज मुंबईत बोलत होते

आपण हा केवळ प्रस्ताव ठेवला असल्याचंही राऊत यांनी यावेळी नमुद केलं

उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट असून हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फव्रष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी पडली असून अनेक ठिकाणी दाट ध्कं पसरलं आहे

यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी म्हटलं आहे सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास या चायना बिल्डींग नावानं ओळखल्या जाणाऱ्या या दोन मजली इमारतीला आग लागली जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून त्यातील सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर असल्याचं अग्रीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

ते काल उस्मानाबाद इथं विवेक विचार मंच आयोजित साहित्य आणि आपले समाज जीवन या विषयावरील व्याख्यानात बोलत होते साहित्याला विवेकाची जोड असावी असं मत यावेळी मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी व्यक्त केलं व्यक्तीस्वातंत्र्य विवेकाच्या कसोटीवर उतरणारं असावं तसंच मराठी साहित्यातून भारतीय मूल्य रूजवली जावीत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली

यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या पत्रकारांना श्भेच्छा दिल्या आहेत राज्याच्या प्ढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला काल विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दर्पण प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं नांदेड इथं राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रस्कार काल प्रदान करण्यात आले

ही आग विद्युत पुरवठ्यातील दोषामुळे लागल्याची माहिती समोर आली आहे

सामन्याच्या निर्धारित वेळेच्या पंधरा मिनिटं आधी पाऊस सुरू झाला होता दुसरा सामना उद्या इदूर इथ खेळवला जाणार असून तिसरा आणि अंतिम सामना पुण्यात दहा जानेवारीला होणार आहे